भारतीय आणि अनिवासी भारतीयांची समान ओळख हीच आपली शक्ती आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी या संमेलनात बोलताना सांगितलं अनिवासी भारतीयांच्या आधीच्या पिढ्या व्यावसायिक व्यापारी श्रमिक उद्योजक म्हणून परदेशात गेल्या आणि त्यांनी तिथे बहुमूल्य योगदान दिलं असं सांगत अनिवासी भारतीयांचं परदेशांतलं योगदान भारतासाठी गर्वाची गोष्ट आहे असं त्या म्हणाल्या अनेक मोठमोठ्या उद्योगांवं नेतृत्व अनिवासी भारतीय करत आहेत हे लोक भारतातल्या गुंतवणुक आणि अन्य वातावरणात परिवर्तन आणू शकतात असं स्वराज यांनी यावेळी सांगितलं प्रवासी भारतीय दिवस फक्त आपल्या पूर्वजांचा शोध घेत नाही तर भारताच्या विकासाचं महत्वाचं अंग आहे असं त्या म्हणाल्या भारत उच्च संशोधन विकास आणि उच्च शिक्षणाचं केंद्र बनू शकेल असा विबास सुषमा स्वराज यांनी व्यक्त केला युवा आणि क्रीडा राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांनी या संमेलनात बोलताना सांगितलं की अनिवासी भारतीयांनी जगात एक आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे अनिवासी भारतीय जरी बराच काळ परदेशात राहिले असले तरी भारत त्यांच्या हृदयात आहे असं सांगत हे भारताचे दूत आहेत असं राठोड म्हणाले नव्या भारताच्या निर्मितीत अनिवासी भारतीयांनी आपलं योगदान द्यावं असं आवाहन राज्यवर्धन राठोद यांनी यावेळी केलं पंधराव्या अनिवासी भारतीय दिवसाच्या निमितानं आयोजित संमेलनालाही आज सुरुवात होत आहे वाराणसीत पहिल्यांदाच हा कार्यक्रम होत असून तीन दिवसांच्या या संमेलनाला सुमारे सहा हजार अनिवासी भारतीय सहभागी होतील असा अंदाज आहे

मॉरिशस चे प्रधानमंत्री प्रविंदकुमार जुगनाथ यांच्यासह भारतीय वंशाचे जगभरातले नेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या अनिवासी भारतीय दिवस संमेलनाचं औपचारीक उदघाज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे मॉरिशसचे प्रधानमंत्री या उदघाति सोहळ्याचे प्रमुख पाहुणे असतील तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद येत्या बुधवारी या संमेलनात मार्गदर्शन करतील तसंच अनिवासी भारतीयांना सन्मानित करतील

ते काल नागपूर क्वें भाजपाच्या अनुसूचित जाती राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी बोलत होते

बाबासाहेब आंबेडकरांचं समतावादी समाजाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नवीन आरक्षण जाहीर केल्याचं ते म्हणाले

संरक्षण दलाच्या प्रणालीमध्ये कृत्रिम बुद्दीमत्ता आणि बिग डाटा काँम्प्युटींगचा समावेश करण्याच्या मुद्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे असं लष्करप्रमुख जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं आहे संरक्षण उत्पादनातली स्वयंपूर्णता या विषयावर हैद्राबाद श्वे आयोजित परिषदेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते भविष्यातली युद्ध ही मुख्यत्वे सायबर विधाच्या माध्यमातून लढली जातील हे लक्षात घेऊन कृत्रिम बुद्दीमत्ता आणि बिग डाटा काँम्प्युटींगचं महत्व लक्षात घेत त्यांचा समावेश संरक्षणदलाच्या प्रणालीत करायला हवा असं रावत म्हणाले तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगानं होणा या प्रगतीमुळे संरक्षण उत्पादन क्षेत्रात उद्योग क्षेत्राचा सहभाग अनिवार्य झाला असल्याचं त्यांनी सांगितलं देशांचे सर न्यायाधीश रंजन गोगोई यांनी सीबीआयचे हंगामी संचालक म्हणून एम नागेक्षर राव यांच्या नियुक्तीला आव्हांन देणा या याचिकेवरच्या सुनावणीतुन बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे सीबीआयच्या नव्या संचालकांची निवड करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या निवड समितीचे आपण सदस्य असू असं त्यांनी म्हटलं आहे या उच्च अधिकार प्राप्त निवड समितीमध्ये प्रधानमंत्री सर्वात मोठ्या विरोधी पक्षाचे नेते आणि सरन्यायाधीश किंवा त्यांनी नामनिर्देशीत केलेल्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती यांचा समावेश असतो सर न्यायाधीश गोगोई आणि न्यायमुर्ती संजीव खन्ना यांच्या पीठापुढे सीबीआयचे हंगामी संचालक राव यांच्या नियुक्तीला आव्हांन देणा या कॉमन कॉज या स्वयंसेवी संस्थेनं दाखल केलेले याचिकेवर सुनावणी सुरु होती तेव्हा त्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला मणिपूर मेघालय आणि त्रिपूरा आज आपला राज्यस्थापना दिन साजरा करत आहे

राष्ट्रपती रामनाथ कोविद आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या तिन्ही राज्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत ट्विटर वरील संदेशात कोंविद यांनी या राज्याना उज्जवल आणि समृद्ध भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत ट्विटर वरील संदेशात मोदी यांनी त्रिपूराचं अभिनंदन करताना म्हटलं आहे की या राज्यानं एक वर्षांपेक्षाही कमी काळात उल्लेखनीय प्रगती केली आहे त्रिपूरा आपली खरी क्षमता प्रत्यक्षात आणत असून विक्रमी वेगानं जनतेच्या आंकाक्षा पूर्ण करत आहेत आगामी काळात ते अधिक वेगाने विकास करतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली

मेघालयच्या जनतेनं देशाच्या प्रगतीत महत्वपूर्ण योगदान दिल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे राज्याच्या निरंतर प्रगतीसाठी त्यांनी प्रार्थना केली आहे जम्मू काश्मीरमधल्या कारगील मुख्य शहरात आज सहा इंच बर्फवृष्टी नोंदवण्यात आली काल रात्री दहा वाजल्यापासून संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी झाली संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याच्या पार्बंभूमीवर सामान्य जनता आणि विशेष करून शेतकरी बर्फवृष्टीची वा बघत होते

जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात सुरक्षा दलनं आज दोन दहशतवाद्यांना ठार केलं सुरक्षा दलाच्या दहशतवादी विरोधी कारवाई दरम्यान बडगाम जिल्ह्यातल्या हापतनगर चरार ए शरीफ परिसरात घेराव आणि शोध मोहिमेनंतर दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली सुरक्षा दलानं या परिसरात आणखी एका दहशतवाद्याला घेरलं आहे अद्याप यासंदर्भात सविस्तर माहिती मिळालेली नाही उत्तरप्रदेशात प्रयागराज इथं सुरु असलेल्या अर्धकुभमेळ्यात आज पौष पौर्णिमेनिमित्त दुसरं मुख्य स्नान सुरु आहे मुख्य स्नानासाठी प्रयागराज इथं भाविकांची मोठी संख्या आहे

आसामध्ये सहा समुदायांना अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याबाबत स्थापन मंत्रिगटाची पहिली बैठक काल गुवाहाटी धिं पार पडली

आंतराष्ट्रीय िमिस महासंघाच्या वतीनं सिंगापोरमध्ये आयोजित महिला िमिस स्पर्धेचं अजिंक्यपद भारताच्या अंकिता रेना नं प िकावलं आहे

अंकितानं ही स्पर्धा जिंकत जागतिक मानांकित चार टेनिसप्रांचा पराभव करत यावर्षीचा पहिला आणि एकूण आठवा किताब मिळवला